पुढच्या पाच वर्षात आणखी पाच कोटी नवे रोजगार उपलब्ध करून देणार नीतीन गडकरी यांची घोषणा

भारताला धोका निर्माण करणाऱ्या शक्तींच्या विरोधात अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहील असं अमेरिकी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचं आश्वासन

ज्येष्ठ क्रिकेटपटू चेतन चौहान यांचं निधन

या प्रस्तावाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात केली होती

नौदल किनारी भागात तर हवाई दल त्याच्या तळालगत असलेल्या क्षेत्रातील छात्रांना प्रशिक्षण साहाय्य करणार आहेत राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात जाहीर केलेल्या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाला सहा केंद्रशासित प्रदेशात प्राथमिक स्तरावर सुरुवात करण्यात आली आहे या अंतर्गत प्रत्येक भारतीयाला एक आरोग्य आय डी मिळेल ज्यामुळे देशातील वैद्यकीय सेवांमध्ये सुलभता येण्यास मदत होणार आहे चंदीगड लडाख दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव पुदुचेरी अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या प्रदेशांचा यात समावेश आहे योग्य डॉक्टर शोधणे त्यांच्याबरोबर नेमणूक घेणे सल्लामसलत शुल्क भरणे आदींबाबत नागरिकांना जागरूक केलं जाणार आहे

प्राधिकरणाने यापूर्वीचं स्थानिक दूरसंचार उपकरणांच्या निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सविस्तर शिफारसी दिल्या असल्याचं शर्मा यांनी सांगितलं आहे एमएसएई देशाच्या विकासात सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं या खात्याचे मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे

पुढच्या पाच वर्षात आणखी पाच कोटी नवे रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं

और यह जो गरिबी है भूकमरी है बेरोजगारी है यह भी बटी हुई है इंडिया और भारत ऐसा वर्गीकरण कुछ लोग करते है शहरी भाग जो है उसमे भी समस्या है ग्रामीण भाग में कृषी क्षेत्र में उससे भी ज्यादा समस्या है वहां सोशली इकोनोमीकली एज्युकेशनली बॅकवर्डनेस है और जिसके कारण ग्रामीण क्षेत्र से शहरी क्षेत्र पर लोग काफी बडे प्रमाण में रोजगार के लिये आ रहे है नीती आयोग ऊस देशभरातील उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात कपात करुन ते क्षेत्र अन्य पिकाकडं वळवण्याची शिफारस नीती आयोगाच्या कृषिविषयक अभ्यास समितीनं केली आहे

याबद्दल अधिक माहिती

शिवाय उसाला लागणारं पाण्याचं प्रमाण लक्षात घेऊनही महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सारख्या अधिक ऊस पिकवणाऱ्या राज्यात उसाची लागवड कमी करण्याची सूचना वारंवार दिली जात आहे उसाची लागवड कमी करण्याबरोबरच उसाखालील क्षेत्राला ठिबक सिंचन पद्धती अनिवार्य करण्याची मागणीही होत आहे पण अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही

देशातील शिल्लक साखरेचा साठा देखील दरवर्षी वाढत चालला असून त्या पार्श्वभूमीवर साखरेच्या उत्पादनात कपात करून त्याऐवजी इथेनॉल उत्पादनावर भर देण्याचं आवाहनही साखर उद्योगाला केलं गेलं आहे अधिवेशन सध्या सुरू असलेल्या ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी राज्यसभा सचिवालय अहोरात्र मेहनत घेऊन पूर्वतयारी करत आहे कोविडच्या साथीमुळे आलेली सर्व बंधनं पाळून संसदेचं अधिवेशन घेण्यासाठी दोन्ही सभागृहांची सर्व दालनं प्रेक्षक कक्ष गॅलरीज यांचा वापर करण्याचा निर्णय राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी घेतला होता त्यानुसार या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अधिवेशन घेण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करून तिचं पूर्णपणे परीक्षण करून घ्यावं अशा सुचना नायडू यांनी दिल्या आहेत अधिवेशनाच्या काळात सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करण्यासाठी सभागृहातील सदस्यांच्या आसनांची पहिली रांग मोकळी ठेवली जाणार आहे

स्मृतिदिन देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज दुसरा स्मृतिदिन आहे

व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मंत्र्यांनी आज आदरांजली अर्पण केली अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्र विकासात दिलेलं योगदान देश कधीही विसरणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारतीय सांस्कृतिक संबध परिषदेच्या वास्तूमधल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या छायाचित्राचं अनावरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी हे छायाचित्र चितारलं आहे श्रध्दाजली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देशभक्तीचे आणि भारतीय संस्कृतीचा आवाज होते अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे वाजपेयी यांच्या सुशासनाच्या धोरणांनुसार काम करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं शहा यांनी आपल्या संदेशांत म्हटलं आहे आदरांजली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे बळकट भारताचा आणि मजबूत पक्षाचा पाया रचण्यात मदत झाली असून ते नेहमीच प्रेरणा देत राहतील अशा शब्दांत जावडेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ज्यो बायडन आपण सत्तेवर आलो तर भारताला धोका निर्माण करणाऱ्या शक्तींच्या विरोधात अमेरिका भारताच्या बाजूने उभी राहील असं अमेरिकी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी म्हटलं आहे काल भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय अमेरिकी समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते दोन्ही देशांदरम्यानचे संबंध आणखी बळकट होण्याची गरजही बायडन यांनी यावेळी व्यक्त केली

बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे अध्यक्ष पदासाठी आव्हान निर्माण केलं आहे कमला हॅरिस ज्यो बायडेन भारताचा गौरवपूर्ण वारसा आपल्या आईने आपल्यामध्ये बिंबवला असं अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाच्या डेमोक्रेटिक उमेदवार कमला हॅरिस यांनी भारतीय अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना सांगितलं आपल्या आईने रुजवलेल्या भारतीय इडलीबद्दलची प्रेमळ आठवणही त्यांनी यावेळी सांगितली आयटीबीपी इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस अर्थात आयटीबीपीच्या वतीनं भारताच्या सीमेवरील भागात तसंच आयटीबीपीच्या चौक्या असलेल्या ठिकाणी काल स्वातंत्र्य दिनापासून फिट इंडिया फ्रीडम दौड ही मोहीम हाती घेण्यात आली आहे फिट इंडिया मोहिमेबाबत लोकांमध्ये जनजागृती करणं हा त्यामागचा उद्देश आहे

कोविड मुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे अग्यारी म्हणून ओळखली जाणारी पारशी प्रार्थनास्थळं तिथले नियमित धार्मिक विधी करणाऱ्यांव्यतिरिक्त आज इतरांसाठी बंद होती त्यामुळे पारशी समाजबांधवांनी आपापल्या घरांमध्येच साधेपणानं नवरोज साजरा केला

निधन माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांचं आज गुरूग्राम इथल्या रुग्णालयात निधन झालं

गेल्या महिन्यात ते कोरोनाबाधित असल्याचं निदान झाल्यानंतर त्यांना सुरुवातीला लखनौच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं नतर त्यांना गुरूग्रामच्या रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र त्यांच्या गुंतागुंतीची समस्या उद्भवल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती

उत्तर प्रदेशातून ते दोन वेळा लोकसभेवरही निवडून गेले होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौहान यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे हवामान उत्तर भारतात जम्मू भागात वादळीवाऱ्यांसह पावसाची शक्यता असून श्रीनगर आणि लडाखमध्ये मात्र आकाश निरभ्र राहील राजधानी दिल्लीतही आकाश मुख्यत्वे ढगाळ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तिथे हलक्या पावसाची शक्यता आहे मुंबईतही आकाश ढगाळ राहून मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्यानं म्हटलं आहे